सभापती राजेश पाटणेकर यांची या आमदारांनी काल भेट घेतली आणि त्यांना यासंबंधीचं पत्र दिलं यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यावेळी उपस्थित होते या आमदारांचं पत्र स्वीकारल्याचं पाटणेकर यांनी सांगितलं या फुटीर काँग्रेस गटाचं नेतृत्व विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर करत आहेत

बंगळूरुमधे कॉंप्रिसच्या वरीष्ठ नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते सरकारकडे पुरेसं संख्याबळ असल्याचा दावा कुमारस्वामी यांनी केला आहे दरम्यान भाजपा विधीमंडळ नेत्यांची आज बंगळुरुत बैठक होणार आहे

या आमदारांना संरक्षण देण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत तसंच अध्यक्षांनी या प्रकरणात त्वरीत निर्णय द्यावा असंही न्यायालयानं बजावलं आहे ज्येष्ठ वकील दिरा जयसिंग यांच्या निवासस्थानी आणि लॉयर्स कलेक्टीव्ह ह्या त्यांचे पती आनंद ग्रोव्हर यांच्या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यालयावर सीबीआयनं आज छापे टाकले जयसिंग यांचं निजामउद्दीन खेलं घर आणि कार्यालय जंगपूरा खेलं लॉयर्स कलेक्टीव्हचं कार्यालय आणि मुंबईतलं आणखी एक कार्यालय क्रि आज पहाटे छापे टाकण्यात आले परदेशी निधी नियंत्रण कायद्याचा भंग केल्याचा आरोप ग्रोव्हर यांच्यावर ठेवण्यात आला आहे गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरुन सीबीआयनं ग्रोव्हर आणि त्यांच्या स्वयंसेवी संस्थेच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे

मात्र त्याचं गैरवापर झाल्याचा आरोप ठेवत त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्यात कालपासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे आज सकाळी मोखाडा त्र्यंबक नाशिक रस्ता आणि या रस्त्यावरील पूल खचला आहे सतत पडणार्या पावसामुळे पालघर विक्रमगड हुन मोखाडा त्र्यंबक नाशिक कडे जाणाऱ्या मुख्य स्स्त्यावरील मोरचोंडी गावाजवळ ओद्यावर असलेला पूल आणि रस्ता पूरामुळे खचला आहे यापूरात हा रस्ताच वाहून गेल्यानं या मार्गावरील वाहतूक बंद आहे सुरक्षेच्या दृष्टीनं क्वे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तर आसपासच्या घरांत पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल झालेत

तर तोंराण घाटात झाडे पडून रस्ता बंद झाला आहे तसचं खोडाळा मोखाडा रस्त्यावरील गांधीपुल मंदिराजवळ रस्त्यावर पाणी साचलं आहे

यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत

पंचगंगा नदी सह सर्व प्रमुख नद्याचं पात्र ओसंडून वाहत आहे

पन्हाळा शाहूवाडी राधानगरी भुदरगड गडिंस्लज या दुर्गम आणि डोंगरी तालुक्यातील वीस गावांना जमीन खचण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे या वीस गावातल्या एक हजाराहून अधिक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्याची सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आली आहे अहमदनगर जिल्हयातल्या अकोले तालुक्यातील मुळा खो यातला बलठण लघु पाटबंधारे तलाव आज सकाळी पूर्ण भरल्यामुळे वाहू लागला

रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाचं प्रमाण कालच्या तुलनेत कमी आहे